या भेटीदरम्यान ते वाराणसी क्रिल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्राचा परिसर राष्ट्रार्पण करतील

केद्रीय मंत्रिमंडळानं महत्वाकांक्षी गगनयान कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे या कार्यक्रमाअंतर्गत तीन अंतराळवीराचा चमू एक ते सात दिवसांसाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे

अंतराळविरांना अवकाशात नेण्यासाठी जी

उद्या सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे